उत्तर प्रदेशच्या वाराणसी इथं आज युवा प्रवासी भारतीय दिवसाच्या समारोहाची सुरूवात

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून राज्यातील एक हजार गावांचं कायापालट करण्याचं नियोजन उत्तर प्रदेशच्या वाराणसी इथं आज युवा प्रवासी भारतीय दिवसाच्या समारोहाची सुरूवात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या विशेष उपस्थितीत झाली प्रवासी भारतीयांची नवभारताच्या निर्मितीत भूमिका ही यंदाच्या प्रवासी भारतीय दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे जगाच्या विविध देशांमधून आलेल्या लोकांनी भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वराज यांनी त्यांना आमंत्रित केलं भारतात काम करू इच्छिणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी देखिल भरपूर संधी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रत्येक प्रवासी भारतीयाचं यश हे देशाचं नाव उंचावतं असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करणार आहेत यावेळी मॉरिशियचे समपदस्थ प्रवीणक्रमार जगनॉथ उपस्थित राहणार आहे संरक्षण दलात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर तसंच फार मोठ्या डेटाच्या संगणकिकरणाची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन भूदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केलं संरक्षण दलातील उत्पादन विषयक आत्मनिर्भरता या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते हैद्राबाद इथं काल बोलत होते आज पौष पौर्णिमेनिमित्त प्रयागराज इथं आयोजित कुंभमेळ्यामध्ये प्रवित्र संगमावर भाविकांनी दुसरं शाही स्नान केलं आजच्या दिवशी अनेक लोक संगमावर तिनदा स्नान करणं आणि एकदाच अन्न सेवन करणं ही प्रथा पाळतात कुंभ मेळ्यादरम्यान सहा दिवसांना पवित्र स्नानाचं विशेष महत्व असतं

या कायक्रमासाठी नार्गारकांनी आपल्या सूचना आर्गाण र्वचार एक आठ शूल्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशुल्क क्रमांकावर मायजीओव्हां ओपन फोरमवर किंवा नरद्र मोदो अॅप वर नांदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

संगणकीय कार्यक्रमविषयक सामुग्रीचं संरक्षण अर्थात कंटेन्ट प्रोटेक्शन इन डिजीटल एज या कार्यशाळेला संबोधित करताना ते मुंबई इथं आज बोलत होते पायरसी थांबविणे आणि महत्वाच्या सामुग्रीला संरक्षण देणं हे कार्य न थांबणारं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं नार्ाावक दलाची महती अन मुंबईचा ईरातहास वजा ओळख असलेल्या मेरोटाईम मुंबई एन र्ओाडसी या मार्ाहतीपटाचं सादरांकरण राज्यातील सव र्वदर्यांपठातून व्हावं ज्यायोगे राज्यातील र्वददयाथ्यामध्ये जागृती होऊन त्यांना आपल्या नर्गावक दलाचा गौरवशालां ईातहास समजेल असं प्रातपादन राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांनी केलं क्लाबा नेव्होनगर इथल्या नाावक दल आण वेस्टन कमांडचे प्रमुख व्हाईस अॅर्डामरल गिरोश लुथरा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मर्ाहतीपटाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते

हा पुरस्कार संस्थेच्या राज्यस्तरीय क्रीतसत्रात सावंतवाडी इथं काल प्रदान करण्यात आला आहे कवी मोहन शशरसाट हे वर्गाशमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत मार्ध्यामक शशक्षक आहेत यापूर्वा त्यांचा वाशीम जिल्हाचा ईरातहास हा मौलिक ग्रंथ प्रकाशित आहे

समग्र भशक्षा अभभयानाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील शाळा भंडजीटल करण्याचा प्रयत्न सुरु आहे प्रगत शैक्ष्माणक महाराष्ट्र कायक्रमांतगत जिल्ह्यातील प्रत्येक र्विद्याथ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे त्यांना एक जबाबदार नार्गारक आर्गाण सक्षम होण्यासाठो तंत्रज्ञानावर आर्धारत शिक्षण दिलं जात आहे भंडारा जिल्ह्यातील प्रार्थामक शाळांमध्ये डिजीटल वगखोला हा संकल्पना रार्बावला जात आहे

ग्रामीण भागाच्या र्वकासासाठी शासनाच्यावतीने महाराष्ट्र ग्राम सामाजिक र्पारवतन र्आभयान रार्बावण्यात येत आहे या अंतगत राज्यातील जवळपास एक हजार गावांचा कायापालट करण्याचं र्नियोजन आहे

एकप्रकारे या र्आभनव उपक्रमामुळं गावाच्या र्वकासाला चालना र्मिळत आहे नववषाच्या सुरवातीलाच जिल्हाधिकारीं डॉ राजेश देशमुख यांनी पुसद तालुक्यातील रोहदा इथं मुक्काम करून नार्गारकांशी संवाद साधला होता

यातून आरोग्य र्शिक्षण कृषी असे अनेक र्विषय र्णनकालो निघत असून गावातील नार्गारकांच्या समस्या सोर्डावण्यात यश येत आहे नागपूर स्थित रमन विज्ञान केंद्रात नुकतच विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं

या प्रदर्शनाच्या समारोपीय समारंभाला वेस्टर्न कोलफिल कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव मिश्रा प्रमुख पाहुणे तर शोध आणि संशोधन विभागातील अणू खनन संस्थेचे महासंचालक मल्लिकार्ज्रन या समारंभाला सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित होते विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाची भूमिका बजावत असून वेस्टर्न कोलफिल लिमिटेडनं या संदर्भात विविध पर्यावरणपूरक प्रकल्प हाती घेतले आहेत जे समाजासाठी फायदेशीर असल्याचंही त्यांनी सांगितलं हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल अणू खणन संचालनालयाचे क्षेत्रिय संचालक सुरेश कुमार यांनी समाधान व्यक्त करून या प्रदर्शनामुळं वैज्ञानिकांचे प्रयत्न आगामी वर्षात दिसून येतील असंही ते म्हणाले

त्यामुळं राज्याच्या औद्योोगक दिवकासासह सवच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झालां असल्याचं प्रांतपादन म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी केलं

एकप्रकारे शासनाचा कौशल्यपूण रोजगार र्नामतीवर भर आहे असं प्र्रातपादन यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केलं पोस्टल ग्राऊंड इथं दोनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपर्जिावका र्आभयान प्रमोद महाजन कौशल्य विकास उदयोजकता र्आभयान र्आण शासकांय औदर्योगिक संस्था यांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते